चौथ्या टप्प्याचं जिन तिस या कक्षप्त सोडलं जाईल

वेंकय्या नायडू यांनी ओच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन कले आह विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षम्रात दर्शीनं अलीकडच्या काळात मिळवलखित लक्षणीय यशामुळविधीचा आत्मविधास दुणावला आह

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं आता चांगलाच जोर पकडला आहे देशभरात विविध पक्षांचे सर्वोच्च नेते वेगवेगळ्या ठिकाणी मेळाव्यांना संबोधित करत आहेत

अंतर्गत कलहामुळं पवार यांचं पक्षावरील नियंत्रण सुटलं आहे अशी टीका त्यांनी केली हवाई हल्ल्यांबद्दल प्रश्न विचारणा या विरोधकांना भारताचे हिरो हवे आहेत की शेजारच्या देशातील हिरो झालेले हवे आहेत असा सवाल केला महाराष्ट्रात आज अहमदनगरमध्ये भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे निलेश राणे यांनी अर्ज दाखल केला

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान निम्म्या मतदान यंत्रांमध्ये व्हीव्हीपॅट स्लिप्सची मध्येच तपासणी केली जावी अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाब् नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी अशी मागणी केली होती मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठान विरोधी नेत्यांच्या वतीनं युक्तिवाद करणारे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना पुढल्या सोमवारपर्यंत उत्तर दाखल करायला सांगितलं आहे दिल्ली पोलिसांच्या विशाष्ट पथकानं मोस्ट वाँटहीयादीत असणा या जैश ए मोहम्मदचा दहशतवादी फयाज अहमद लोन याला श्रीनगर अअिटक क्ली त्याच्या अटक्साठी दोन लाख रुपायांचं बक्षीस लावण्यात आलं होतं

त्यांच्याजवळून शस्रास्र जप्त करण्यात आली आहेत हे दहशतवादी लष्कर ए तोयबा संघटनेचे सदस्य असल्याचं स्पष्ट झालं आहे असं पोलिस अधिक्षक दिलबाग सिंह यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं जम्मू कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातल्या सीमध्विच्या भारतीय लष्करी ठाण्यांवर आज पहाटप्रिकिस्तानी फौजांनी अंदाधुंद गोळीबार कला

सावध भारतीय फौजांनी त्याला सडत्तींड उत्तर दिलं

मनरेगा योजने अंतर्गत दिलं जाणारं वेतन ग्रामीण शेतमजुरांच्या ग्राहक दर निर्देशांकावर आधारित असतं आणि एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबर नवे वेतन दर अधिसूचित केले जातात मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयानं नवे वेतन दर लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी मोहाली इथं होत आहे सायंकाळी आठ वाजता हा सामना सुरू होणार आहे श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे तर रविचंद्रन आश्विन कर्णधार असलेला किंग्ज इलेव्हन पाचव्या स्थानावर आहे

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं मायामी खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे

नप्राळमध्यविरा आणि परसा जिल्ह्यांना काल संध्याकाळी एका चक्रीवादळाचा तडाखा बसला

पी शर्मा ओली यांनी या दुर्घटनेत बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणारा संदेश ट्विटरवरुन दिला आहे सार्वजनिक क्षस्तितली बँक ऑफ बडोदा ही आता दश्येतली तिस या क्रमांकाची बँक झाली आह देसी बँक आणि विजया बँक या दोन बँकांचं आज बडोदा बँकत्त विलीनीकरण झालं यामुळ एक बळकट बँक जयार झाली असल्याचं बँक ऑफ बडोदाचप्रिमुख पी

जयकुमार यांनी सांगितलं अलिकडच्या काळातली ही बँक विलिनीकरणाची दुसरी घटना आह स्टिपबँक्सध्यातिच्या पाच सहकारी बँका काही महिन्यांपूर्वी विलीन झाल्या होत्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी ओदिशा राज्याच्या स्थापनर्जिमित्त शुभछ्छा दिल्या आहत्त उज्ज्वल वैभवशाली आणि शांततामय भवितव्यासाठी राष्ट्रपतींनी राज्यातल्या जनतली शुभछ्छा दिल्या आहस्त ओदिशा राज्याला गौरवशाली शितहासाची परंपरा आह आंस्कृतिक वैविध्य आणि नैसर्गिक सोंदर्यान परिपूर्ण अशा या राज्याची भरभराट व्हावी अशी शुभकामना उपराष्ट्रपती एम